राज्यात शेतकरी कर्जमाफी प्रोत्साहनपर निधी अतिवृष्टी बोंडअळी गारपीट बाधित शेतकऱ्यांना मदत यासंदर्भात विरोधी पक्षांनी विधानसभेत स्थगन प्रस्ताव मांडला प्रामाणिकपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना अद्याप प्रोत्साहन मिळालं नसल्याकडे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष वेधलं सरकारनं यासंदर्भात उत्तर द्यावं शेतीपिकांचं सर्वेक्षण कधी करणार ते सागावं असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले राज्य सरकारनं यासंदर्भात लक्ष घालण्याची सूचना विधानसभा उपाध्यक्षांनी केली

शिवसेनेचे रमेश कोरगावकर यांनी या चर्चेत सहभागी होत माझे कुटंब माझी जबाबदारी मोहिम यशस्वी करण्यात सरकारला यश आल्याचं नमूद केलं पायाभूत सुविधांमध्ये ग्ंतवणूक शिवभोजन नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानग्रस्तांना केलेली मदत आदी मुद्यांवर त्यांनी भाष्य केलं भाजपचे राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी बोलताना या सरकारमध्ये भ्रष्टाचाराची महामारी असल्याची टीका केली सरकारकडे कोणत्याच प्रकारचा कृती आराखडा नसल्याचं ते म्हणाले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज या चर्चेला उत्तर देणार आहेत

अर्थसंकल्पात शिक्षण क्षेत्रासाठी असलेल्या तरतुदींसंदर्भात आयोजित वेबिनारमध्ये ते आज बोलत होते अर्थसंकल्पात आरोग्य क्षेत्रानंतर शिक्षण कौशल्य संशोधनावर भर दिला गेला असल्याचं त्यांनी म्हटलं आहे आत्नमिर्भर भारताच्या निर्माणासाठी देशातल्या युवकांमध्ये आत्मविश्वास आवश्यक असून जो त्यांचं शिक्षण ज्ञान आणि कौशल्यावर आधारित असल्याचं पंतप्रधान म्हणाले

सरकारनं यासंदर्भात जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात खासगी रुग्णालयांच्या क्षमतेचा पूर्ण वापर करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं म्हटलं आहे

केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं ही माहिती दिली

सुक्ष्म लघू आणि मध्यम उद्योगांमध्ये छतावरील सौर प्रणालीच्या वापराबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते छतावरील सौरप्रणाली बसवण्यासाठी बिगर मानांकित उद्योगांना अर्थसाहाय्य उपलब्ध करून देण्यासाठी जागतिक बँकेसोबत एका कर्ज हमी कार्यक्रमासंदर्भात काम सुरु असल्याचं गडकरी यांनी सांगितलं

तर दुसऱ्या एका मिश्र दुहेरीच्या सामन्यात भारताच्या प्रणव जेरी चोप्रा आणि एक सिक्की रेड्डी यांच्या जोडीला ब्रिटनच्या जोडीकड्रन पराभव पत्करावा लागला

महिला ट्रप प्रकारात अंतिम फेरीत स्थान मिळवण्यात तिला केवळ एक ग्ण कमी पडला

सकाळी साडे नऊ वाजता सामन्याला सुरुवात होईल चार सामन्यांच्या मालिकेत भारत दोन एकनं आघाडीवर आहे